बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदी इतर राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करतील शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात भारताला मिळालेष्टीयश आपण या दौ यात सर्वांसमोर मांडणार असल्याचं तम्हिणाल पिधानमंत्री उद्या ह्युस्टन इथं अमरिकेतिल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहती अमरिक्तित्विध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहती त्यानंतर अमरिक्तित्विया उर्जा क्षम्रतिल्या अग्रगण्य कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहृत्त तसंच जागतिक आरोग्य विषयक कार्यक्रमात ताआयुष्मान भारत आणि इतर योजनांची माहिती दर्षील

भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं त्याआधी आज सकाळी पाकिस्तानी लष्करानं पूंछ जिल्ह्यातल्या शाहपूर आणि क्रिसी क्षम्रात शस्वसंधीचं उल्लंघन कलि काल रात्री पुंछ मधल्या बालाकोट आणि राजौरीमधल्या नौशप्त इथं पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार कल्लि

रशियात सुरु असलख्या पुरुषांच्या जागतिक मुष्ठीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फर्सीत आज आशियाई विजस्ता अमित पांघल आणि ऑलिम्पिक पदक विजस्ता शाखोबिदीन झोइरोव यांच्यात विजता दिविसाठी लढत होईल